राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलं जाईल

असल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचं प्रतिपादन राज्यात आज पासून दहावीच्या परीक्षांना सूरवात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

विजेच्या दरात सवलती देण्यासंदर्भात तसंच वीज गळती रोखण्यासाठी आणि तृट कमी करण्याबाबत ऊर्जा विभाग अभ्यास करत आहे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

दरम्यान सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल मिळाल्यानंतर दोर्षीवर कारवाई केली जाईल ग्वाही बहजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानपरिषदेत दिली

मराठा आणि कृणबी विदयार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी सारथी ही संस्था स्थापन केली होती या संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून संस्थेकरता आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं अंमली पदार्थाच्या वाढत्या व्यसनाधीनतेपासून नागरिकांना परावृत करण्यासाठी अशासकीय संस्था एनजीओच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं ते ज विधान परिषदेत अंमली पदार्थाच्या वापरावर झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते

औरंगाबाद इथं टोपणनावाने अंमलीपदार्थ विक्री सुरू असल्याकडे अंबादास दानवे यांनी लक्ष वेधलं ही विक्री बंद करण्यासाठी कठोर कारवाईची गरज त्यांनी व्यक्त केली

हर्षवर्धन यांनी सांगितलं काल ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते

काल आणखी दोन कोरोनाचे रूग्ण नवी दिल्ली आणि तेलंगणामध्ये आढळल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने आणि निरंतर नजर ठेवत असल्याच रिझर्व्ह बँकदवारे सांगितल गेल आहे या साथीमुळे सर्व जागतिक बाजारपेठेमध्ये आर्थिक अस्थिरता वाढली आहे वितीय बाजाराचे व्यवस्थित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी आणि बाजाराचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक स्थिरता जपण्यासाठी योग्य ती सर्व कृती करण्यास सज्ज असल्याचही रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया ने मुंबईहन जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे

तथापि विरोधकांनी ही सूचना फेटाळून लावत या विषयावर त्वरित चर्चेची मागणी केली दिल्लीत हिंसाचाराच्या वेळी पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे दिल्ली पोलिस ग्न्हे शाखेने त्याला उतर प्रदेशमधून अटक केली राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआर संदर्भात एक समिती स्थापन करून निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए संदर्भात आपल्या भूमिकेचा पूनरुच्चार करताना राज्यातल्या एकाही नागरिकाच्या नागरिकत्वाला धोका पोहोच् देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं म्स्लीम आरक्षणाबाबत अदयाप कोणताही प्रस्ताव आपल्यासमोर आलेला नाही असंही ठाकरे यांनी नमूद केलं मराठा आरक्षण कर्जमाफी योजना आदी मुद्यांवरही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आज जागतिक वन्यजीव दिन आहे

पृथ्वीवरील सर्व जीवन टिकवून ठेवणे ही या वर्षाची संकल्पना आहे दरम्यान ब्लडाणा जिल्हयात ज्ञानगंगा अभयारण्याचा व्याघ्र संवर्धनाच्या ृष्टीने अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीने काम सुरू केलं असून ज्ञानगंगा अभयारण्यात प्रती दोन चौरस किमीमध्ये एक या प्रमाणे ट्रष कमेरे लावण्यात येऊन अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची गणना करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे ज्ञानगंगा अभयारण्यात जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यातून आलेल्या टी वन सी वन वाघाने गेल्या दोन महिन्यापासून आपले बस्तान बसवले आहे

मुंबईच्या गायिका राजश्री पाठक उपशास्त्रीय गायन प्रकारात राग ठमरी आणि होरी सादर करतील नागप्रचे शंकर भट्टाचार्य सरोद वादन आणि बिना चप्टर्जी गजल गायन सादर करतील संगीत प्रेमींसाठी ही एक पर्वणी असून हा कार्यक्रम निशुल्क असल्याने अधिकाधिक रसिकांना लाभ घेता येणार आहे मात्र प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका सोबत आणणे आवश्यक आहे इच्छ्क रसिकांनी निमंत्रणपत्रिका मिळविण्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या संगीत विभागाशी कार्यालयीन वेळेत कार्यक्रम अधिकारी प्रकाश आतराम किंवा संगीतकार चंद्रशेखर दंडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राचे सहायक संचालक आणि कार्यकर्म प्रम्ख यांनी केले आहे महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना स्रुवात झाली दरम्यान दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळच्या महागाव इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रकार घडल्याचं वृत्त असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे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

केंद्रावर कोणत्याही शिक्षकाकडे मोबाईल नसल्यानं पेपर फूटणं शक्य नसल्याचा दावा केंद्र प्रमुखांनी केला आहे

जागतिक महिला दिन सप्ताहानिमित विविध क्षेत्रात महीलांदवारे केल्या गेलेल्या उल्लेखनीय कामगिरी संदर्भातल्या विशेष मालिकेत आज ऐक्या खाणकाम अभियांत्रिकी क्षेत्रात महीलांच्या योगदानाबददल खाणकाम एक असे क्षेत्र आहे जेथे महिला आता खाणअभियांत्रिकी अभ्यासक्रमांदवारे प्रवेश करत आहेजे त्यांच्यासाठी पूर्वी उपलब्ध नव्हते नागप्रातील इंडिअन ब्यूरो ऑफ माईन्सच्या प्रथम महिला कंट्रोलर जनरल इंदिरा रविंद्रन यांनी आकाशवाणीशी बोलताना युवापीढिला खाण अभियांत्रिकी आणि भू गर्भशास्त्र यांना एक करिअर म्हणून स्विकारण्याच आवाहन केल

खाण अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांसाठी व्यापक संधी उपलब्ध आहेत आणि इंदिरा रविंद्रन यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्व यास साक्ष ठरतात आकाशवाणी बातम्यासाठी धनंजय वानखेडे नागपुर

या निर्णयामुळे शेतक यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल असं व्यापार आणि उद्योगमंत्री पिय्ष गोयल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे दरम्यान काल झालेल्या शेजाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत आज सकाळी कांदा लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू झाले

जिल्ह्यातील सावली गोंडपीपरी तालुक्यातील काही भागात आज अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहेत मागील काही दिवसांपूर्वी त्रळक पावसाने आधीच शेतीचे न्कसान झाले असतांना आज अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यानं अक्षरशः झोडपून काढले असून यामध्ये हरभरा गह कापूस ज्वारी आणि हिरवा भाजीपाला या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान गडचिरोलीत आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास जवळपास दहा मिनिटे गारपिटीसह अवकाळी पाऊस कोसळला त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली दरम्यान हवामान विभागानं उद्या आणि परवा भंडारा चंद्रप्र गडचिरोली आणि गोंदियामध्ये काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे